जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी ही माहिती दिली

या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉ थोरात यांनी सांगितलं

त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता अशी माहिती घाटी रुग्णालयातले डॉक्टर अरविंद गायकवाड यांनी दिली

या विलगीकरण कक्षात चाकरमान्यांच्या राहण्याची स्वच्छतेची आरोग्याची काळजी घेतली जात आहे या व्यवस्थेमुळे गावी येणाऱ्या चाकरमान्याना मोठा दिलासा मिळाला आहे नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील तेलंगणा सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मा सतपलवार यांच्यावतीने सॅनिटायझर देण्यात आलं वीज महावितरण कंपनीचे हे कर्मचारी बिदराळी आणि बेल्लर इथं कार्यरत आहेत

फळविक्री तसंच जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास या युवकांनी सुरुवात केली आहे जिल्ह्यात मेळघाट इथं तयार होणाऱ्या खव्याला बाजारात मोठी मागणी असते मात्र संचारबंदीच्या काळात आवश्यक साधनं उपलब्ध नसल्यानं खवा व्यावसायिकांच मोठ नुकसान झालं असून या वर्गाला मदत करावी अशी मागणी केली जात असल्याच याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे

पक्षाचे राज्य सचिव राम बाहेती यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी ही माहिती दिली आहे या आंदोलनात राज्याच्या कापूस उत्पादक जिल्ह्यातले कापूस उत्पादक शेतकरी आपल्या घरासमोर मूठभर कापूस जाळून शासनाचा निषेध करतील विदर्भ तसंच मराठवाड्यात शेतकऱ्यांनी लाखो क्विंटल काप्रस विक्रीसाठी बाजार समितीत नोंदणी केली आहे मात्र भारतीय कापूस परिषद सीसीआय तसंच पणन महासंघाच्या वतीनं सुरू असलेली संथ खरेदी प्रक्रिया पाहता मोठ्याप्रमाणावर कापूस शिल्लक राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे एफएक्यू दर्जाचा असूनही नाकारल्या गेलेल्या कापसाची नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडे करण्यात येणार असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं आहे

माय गव्ह अॅपवर किंवा नमो एपवरही नागरिकांना आपले विचार मांडता येतील